राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिह्लीत राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण प्रस्कार प्रदान केले या कार्रक्रमात शौर्थ सन्मान आणि विशिष्ट सेवा प्रस्कार दिले गेले यामध्ये दोन किर्ती चक्र आणि एक शौर्य चक्र मरणोपरांत दिलं गेलं यावेळी स्थल सेना अध्यक्ष जनरल बिपिन रावत यांना परम विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करप्यात आलं

दहशतवाद मक्त वातावरणात पाकिस्तानशी चर्चा करायला आपण तयार असल्याचंही भारतानं म्हटलं आ हे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी टिह्नीत एका कार्रक्रमात म्हटलं व्वी पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांना दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करावी लागेल आणि भारताविरुद्ध दहशतवद्यांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चन्द्र निरीक्षकांना याबाबत मार्गदर्शन करतील

अटारी वाघा सीमेवर ही बैटक होत आहे

भारत आणि अमेरिकेदरम्यान काल या संबंधी करार झाला भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँड्रे थाँमसन यांच्या उपस्थितीत नवव्या सचिवरतरीय बैठन्वीत द्विपक्षीय नागरी आण्विक सहकार्य वाढवण्याचंही ठरलं आहे दरग्यान भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होग्वयांविरुद्ध ठोस कारवाई करायला सांगितलं आहे अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचं अमेरिकेचे रष्ट्रीय संरक्षण सल्लागार जॉन बोह्टन यांनी भारताचे परराष्ट सचिव विजय गोखले यांच्या सह झालेल्या बैठवीत म्हटलं आहे

रयापूर्वी युतीच्या राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकार्यांचे एकत्रित मेळावे उद्यापासून होणार आहेत पहिला मेळावा उद्या अमरावतीला होणार असून उद्या संध्याकाळी नागपूर इथं मेळाचा होईल

या प्रकरणी जिल्हा प्रवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तीन गोदाम व्यवस्थापंका विरूद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात ग्रन्हा दाखल करप्यात आला आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्वीराज बी

यांनी काल अचानक दिलेल्या भेटी दरम्यान ही बाब समोर आली या परीक्षा ें ट्रावर संस्थाचालकांसह वस्तीगृहातले कर्मचारी आणि अनाधिकृत पर्यवेक्षकाच्या मदतीने अनेक विद्यार्थी सामुहिक कॉपी करीत असल्याचं दिसून आलं त्यानंतर या सर्वाविरोधात ग्रन्हे दाखल करप्याचे आदेश देप्यात आले

डॉ दिगंबर जेठे असं या आरोपीचं नाव असून वनविभागाच्या जागेवरचं बांधकाम पाडू नये यासाठी र्यानं संबंधित अधिकाऱ्याला लाचेचं आमीष दाखवलं काल सापळा रचून त्याला लाच देताना रंगेहाथ अटक करण्यात आली

दोनशे देश यात सहभागी होत आहेत